त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं राज्याला वक्किा उंचीवर नष्ट्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावळी कलि

फ्खिव्क गुगल नटीफिल्क्स यांचं अस्तित्वाच्या स्वरुपामुळत्यिांच्या नफ्यावर कर लादणं शक्य नाही

डी एस कापल्यानंतर या कंपन्यावर कर निश्वित क्विा जाईल अशी माहिती या बैठकीत त्यांनी दिली आकाशवाणीच्या वृत्त विभागाकडून सादर होणा या साप्ताहिक द्विभाषिक पब्लिक स्पिक या फोन ईन कार्यक्रमाचा आजचा विषय आहक रक्तदान महादान एफ एम गोल्ड वाहिनी तसंच तीच फ्रीक्वस्सी तिर वाहिन्यावर रात्री साडचिऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल